या दौऱ्यात मोदी यांच्या हस्ते विविध विकासकामांचं उद्घाटन होणार आहे

तसंच वाशरमेनपेट ते विम्को नगर पर्यंतच्या मेट्रोच्या नऊ किलोमीटर विस्तारित प्रकल्पाचं उद्घाटनही पंतप्रधानांच्या हस्ते होणार आहे त्याचबरोबर स्वदेशी अर्जुन मेन एमके वन ए रणगाड्याच हस्तांतरण देखील मोदी यांच्या हस्ते भारतीय सैन्यादलाकडे केलं जाणार आहे

याठिकाणी ते प्रॉपिलिन डेरिव्हेटिव्ह पेट्रोकेमिकल प्रकल्प देशाला अर्पण करणार आहेत या प्रकल्पायामुळं आयात कमी होऊन दरवर्षी जवळपास चार हजार कोटी रुपयांचं परदेशी चलन वाचणार आहे याशिवाय कोचीन इथं रो रो बोट सेवेचंही मोदी उद्घाटन करतील यामुळ व्यापाराला चालना मिळतानाच वाहतूक खर्च आणि वेळ वाचणार आहे मोदींच्या हस्ते कोचीन बंदरावर सागरिका या आंतरराष्ट्रीय क्रुझ टर्मिनलचंही उद्घाटन होणार आहे अशा प्रकारचा भारताचा पहिलाच टर्मिनल असेल नवे आरोग्य नियम कार्यालयांमध्ये कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी केंद्र सरकारनं प्रमाणित कार्यपद्धती जारी केली आहे यानुसार प्रतिबंधित क्षेत्रांमध्ये औषधाची द्कानं आणि अत्यावश्यक सेवा वगळता सर्व कार्यालये बंदच राहणार आहेत प्रतिबंधित क्षेत्राबाहेर संसर्गाचा धोका टाळण्यासाठी कार्यालयांमध्ये सार्वजनिक आरोग्य सुरक्षेच्या सर्वसाधारण नियमांचं पालन केलं जावं असं आरोग्य मंत्रालयानं म्हटलं आहे सर्व कर्मचारी आणि कार्यालयांना भेट देणाऱ्या नागरिकांनी या नियमांचं पूर्णपणे पालन करणं आवश्यक असल्याचं स्पष्ट करण्यात आलं आहे या नियमांमध्ये व्यक्तींमध्ये सहा फुटांचं अंतर राखणं मास्कचा वापर आणि सातत्यानं हात धुणे यांचा समावेश आहे कार्यालयांच्या प्रवेश द्वारावरच येणाऱ्यांची आरोग्य तपासणी करून केवळ लक्षणे नसणाऱ्यांनाच प्रवेश दिला जावा प्रतिबंधित क्षेत्रात राहणाऱ्या कर्मचाऱ्यांना घरून काम करण्याची परवानगी दिली जावी बैठकांसाठी शक्यतो दूर दूश्य प्रणालीचा वापर करावा अशा सूचनाही आरोग्य मंत्रालयानं दिल्या आहेत कार्यालयांमध्ये कोरोना रुग्ण आढळल्यास त्या रुग्णावर डॉक्टरांमार्फत उपचार सुरू करतानाच त्यानं कार्यालयात ज्या ठिकाणांना भेट दिली आहे त्या भागांचं तातडीनं निर्जंतुकीकरण करावं असं सांगण्यात आलं आहे हरियाना कायदा आंदोलना दरम्यान सार्वजनिक मालमत्तेचं नुकसान झाल्यास त्याची भरपाई आंदोलकांकडून वसूल करण्याची तरतूद असणारा कायदा लवकर आणणार असल्याचं हरियानाचे मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर यांनी काल सांगितलं सार्वजनिक मालमत्तेचं नुकसान करण्याचा कोणालाही अधिकार नाही असं ते म्हणाले खट्टर यांनी काल केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेत शेतकऱ्यांच्या आंदोलनाबाबत चर्चा केली जल जीवन अभियान नागरी जल जीवन अभियान राबवणार असल्याचं सरकारतर्फे जाहीर करण्यात आलं आहे ग्रामीण जल जीवन अभियानाच्या धर्तीवर राबवल्या जाणाऱ्या या अभियानाची घोषणा अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अर्थसंकल्प मांडताना केली होती

तेलंगण आणि गोवा या दोन राज्यात पेयजलाचा प्रवठा संपूर्णपणे नळाद्वारे केला जात असल्याची माहिती देण्यात आली आहे

आज संध्याकाळी कूच बिहार इथं महोत्सवाचं उद्घाटन होणार आहे

लोक कला नृत्य गायनाचे कार्यक्रम हस्त कला प्रदर्शन अश्या बहुरंगी कार्यक्रमांसाठी कूचबिहार राजवाडा सजला आहे

ट्रम्प दोषमक्त अमेरिकेचे माजी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना कॅपिटॉल परिसरात झालेल्या हिंसाचारप्रकरणी दोषी ठरवण्यात डेमोक्रॅटिक पक्षाला अपयश आलं आहे ट्रम्प यांच्या विरुद्ध सिनेटमध्ये सुनावणी होऊन नंतर झालेल्या मतदानात त्यांच्यावरील महाभियोगाचा प्रस्ताव फेटाळण्यात आला

ट्रम्प यांनी चिथावणी दिल्यानंच त्यांच्या समर्थकांनी हिंसाचार घडवून आणला आणि यामध्ये पाच जणांचा मृत्यू झाला असा त्याच्यावर आरोप होता ट्रम्प यांनी या निर्णयाचं स्वागत करतानाच आपल्या चळवळीला आता सुरुवात झाली असल्याचं म्हटलं आहे आपल्याविरोधातील महाभियोग म्हणजे सूडाच्या राजकारणाचं अमेरिकेच्या इतिहासातील मोठं उदाहरण असल्याचा दावा त्यांनी केला म्यानमा लष्कर न्यायालयाच्या आदेशाशिवाय केवळ संशयावरून कोणालाही ताब्यात घेण्यास आणि खासगी मालमत्तांवर छापे घालण्यास अटकाव करणारे कायदे म्यानमामधील लष्करी राजवटीने निलंबित केले आहेत तसंच देशात झालेल्या लष्करी बंडाविरोधात सुरू असलेल्या आंदोलनाला पाठींबा देणाऱ्या व्यक्तींना अटक करण्याचे आदेशही सुरक्षा यंत्रणेला देण्यात आले आहेत म्यानमाचे लष्करशहा जनरल मिन आंग लँग यांनी काल एक आदेश जारी करत नागरिकांच्या खासगीपणा आणि सुरक्षेचं संरक्षण करणारे तीन कायदे निलंबित केले आंदोलनाला साथ देणाऱ्या सरकारी कर्मचाऱ्यांनाही कामावर रुजू होण्याचा आदेश देण्यात आला आहे जपान भकप जपानच्या पूर्व किनाऱ्याला काल भूकंपाचा मोठा धक्का बसून काही लॉक जखमी झाले तर या भागातला वीजपुरवठा खंडित झाला

या भुकंपामुळं सुनामी येण्याची शक्यता नसल्याचं जपानच्या वेधशाळेनं स्पष्ट केलं आहे

मिनी बस आणि ट्रक यांच्यात धडक बसल्यानं हा अपघात झाला

कर्णधार विराट कोहोली शून्य धावांवर बाद झाला

कोरोनाविरुद्धचा लढा यापुढेही यशस्वीपणे आपल्याला सुरु ठेवायचा आहे म्हणूनच स्वच्छता पाळा मास्क वापरा सुरक्षित अंतर राखा आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी ऐकत राहा आकाशवाणी नमस्कार